महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केल्यानंतर धुळे नंदूरबार इथले कार्यक्रम आटोपून मुख्यमत्री आज जळगाव जिल्ह्याकडे रवाना झाले तत्पूर्वी त्यांनी सकाळी धुळ्यामधे वार्ताहरांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्री फडनवीस यांनी राजकीय तसेच जिल्हा विकासाच्या मुद्यांवर सविस्तर माहिती दिली सुलवाडे जामफळ प्रकल्प नियोजित वेळेत वेगाने पुर्ण करुन धुळे जिल्ह्यातील चित्र बदलण्याचे काम आम्ही करीत आहोत

आमच्या मेगा भरतीची चिंता करण्यापेक्षा त्मच्या पक्षातील मेगा गळतीची चिंता करा असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉप्रेसच्या अशोक चव्हाणांना लगावलागुंतवणूकीत आज महाराष्ट्र देशात आघाडीवर असून आगामी काळात प्रत्येक क्षेत्रात तो पहिल्या क्रमांकांवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाङ्याला देण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी माहिती संकलनाचं काम सध्या सुरू आहे

त्यामुळे येत्या पाच वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन सुरू झालं असल्याचं आमच्या सांगलीच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्याच्या दक्षिण भागातले अनेक मार्ग बंद झाले आहेत बुधवारी गडचिरोली तालुक्यातल्या कुंभी इथला हेमंत केशव निकुरे हा नऊ वर्षीय मुलगा पोटफोडी नदीत वाहन गेला

यामुळे अहेरी इंदाराम मार्ग बंद आहे शिवाय रेपनपल्ली कमलापूर आलापल्ली तलवाडा जाफ्राबाद कबालपेठा हे मार्ग बंद आहेत

त्रिवार तलाक विरोधी कायद्याची वैधता तपासायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे न्यायमूर्ती एन व्ही रमण आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या पीठानं आज याबाबतच्या याचिकेवर केंद्रसरकारला नोटिस बजावली

एका याचिकाकर्त्याचे वकील सलमान खुर्शिद यांनी शिक्षेच्या तरतूदीची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली आणि त्याची न्यायालयाकडून तपासणी होणं आवश्यक असल्याचं सांगितलं बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लखनौ न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याचं कामकाम पाहणा या विशेष न्यायाधीशांना मुदतवाढ देण्याबाबत दोन आठवडयाच्या आत आदेश काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशसरकारला दिले आहेत छोटया स्टार्ट अप उद्योगांना आयकर कायद्यातल्या विशेष कलमाअंतर्गत मिळणारी कर सवलत कायम राहील असं केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि या विभागाच्या शर्तींची पूर्तता करणाऱ्या सर्व स्टार्ट अप उद्योगांना ही सवलत आपोआप मिळणार नाही

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर या चांद्रयानानं पाठवलेलं हे पहिलंच छायाचित्र आहे

श्रीकृष्ण जन्माष्टमी आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे आज मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये या निमित्तानं कृष्ण जन्म सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे